येत्या शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता भाजपा आम आदमी पार्टी आणि काँप्रेसनं विविध मतदारसंघांसाठी आपले उमेदवार घोषित केले दरम्यान अरविंद केजरीवाल यांचा उमेदवारी अर्ज भरताना यंत्रणेमधे झालेला विघाड हा हेतूपूरस्सर नव्हता तर तो चुकून झाला होता अशी स्पष्टोक्ती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली विविध माध्यमांवर येणाऱ्या बातम्यांमधे तथ्य नाही आम्ही योग्य प्रक्रिया राबवली असंही ते म्हणाले

यामधे अत्याधुनिक जेक्ट्रॉनिक युद्धविषयक प्रणालीचाही अंतर्भाव आहे या प्रणालीची रचना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित केली असून तिची निर्मिती भारतातच करण्यात आली आहे संरक्षण दलांना लागणारं आत्यंतिक गरजेचं साहित्य आणि उपकरणं खरेदी करण्यासाठीच्या नव्या आणि चालू प्रस्तावांवर देखील समितीनं विचार विनिमय केला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत

शासन प्रशासन सक्रीय रहावं आणि योजनांची अंमलबजावणी नियत वेळेत पूर्ण व्हावी यासाठी संवाद तंत्रज्ञानावर आधारित हा बह्देशीय मंच आहे

सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी दूर व्हाव्यात यासाठी सर्वसमावेशक आणि परस्परात सुसंवाद घडवून आणणाऱ्या प्रगती या मंचाची उभारणी झाली होती केंद्र तसंच राज्य सरकारांनी सुरु केलेले विविध प्रकल्प आणि योजना मोहिमा यावर लक्ष ठेवून त्याचा आढावा घेण्यासाठी प्रगती या मंचाची मदत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशातल्या शिक्षण तसंच हुशार मनुष्यवळ विकासाकरिता सर्वोच्च प्राधान्य देत आहेत असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे आंध्र प्रदेशातल्या नेल्लोर जिल्ह्यातल्या एका शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली देशातल्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून यामुळे आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांशी स्पर्धा करता येईल असंही त्यांनी सांगितलं तरुणांमधे मागणीनुसार कौशल्य विकसित व्हावीत या उद्देशानं केंद्र सरकारनं स्कील डिया उपक्रम सुरु केल्याचंही ते म्हणाले वार्षिक परिक्षेला सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांमधे आत्मविधास जागावा यासाठी प्रधानमंत्र्यांनी घेतलेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामागे ही देशातल्या तरुणांचा विकास व्हावा हेच प्रधानमंत्र्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं असं रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे मुलींच्या जन्माचं घटतं प्रमाण हा गंभीर प्रश्न असून त्यावर मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार बेटी बचाओ बेटी पढाओ योजना राबवत आहे मुला मुलींमधला भेदभाव रोखून मुलींच्या रक्षणाची हमी देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे

सुधारित नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भाजपानं आज उत्तरप्रदेशात दोन सभांच आयोजन केलं आहे मेरठ िं होणाऱ्या सभेला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह संबोधित करणार आहेत या सभेला उत्तर प्रदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंग हे देखील उपस्थित राहणार आहेत कानपूर िक्वे होणा या दुस या सभेला केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सभेला संबोधित करतील भाजपानं या दोन सभांसाठी जय्यत तयारी केली आहे चीनमधे नोव्हेल कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यावरुन केंद्र सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून देशातल्या सात महत्त्वाच्या विमातळावरची आरोग्यविषयक तपासणी कडक केली आहे चीनसह हाँगकाँगकडून येणाऱ्या प्रवाशांची दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई बंगळुरू हैद्राबाद आणि कोचीन विमानतळावर कसून तपासणी होत आहे या चाचणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे निर्देश नागरी वाहतूक मंत्रालयानं हवाई वाहतूकविषयक सर्व विभागांना दिले आहेत विमानतळ प्राधिकरण आणि विमानसेवा पुरविणाऱ्या कंपन्या यांनी कृतीआराखड्याची त्वरित कार्यवाही करावी असे आदेशही मंत्रालयानं दिले आहेत कायदेमंडळाचे पीठासन अधिकारी विशिष्ट पक्षाशी बांधील राहत असताना अपात्रता याचिकेवर निर्णय घेण्याचा न्यायीक अधिकार त्यांच्याकडे कायम ठेवावा का याबाबत संसदेन नव्यानं विचार करण्याची वेळ आली आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे मणिपूर विधानसभेतले भाजपा सदस्य आणि मणिपूरचे वनमंत्री थ श्यामकुमार यांना अपात्र ठरवावं यासाठी कौंप्रेस नेत्यांनं केलेल्या याचिकेसंदर्भात न्यायालयानं काल हा निर्णय दिला मणिपूरच्या विधानसभा अध्यक्षांनी चार आठवङ्यात यावर निर्णय घ्यावा असा आदेश न्यायालयानं दिला मात्र अशा प्रकरणांमधे तातडीनं आणि निपक्षपाती निर्णय घेण्याचा अपात्रतेचा मुद्दा लोकसभा किंवा विधानसभेच्या अध्यक्षाऐवजी कायमस्वरूपी न्यायाधीकरण किंवा त्रिर यंत्रणेकडे सोपवण्याबाबत घटना दुरुस्ती करण्यासंदर्भात संसदेन गार्भीयान विचार करावा असं न्यायालयानं सांगितलं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्व महाभियोग प्रक्रिया काल रात्री उशिरा सिनेटमधे सुरु झाली सत्तेचा गैरवापर केल्याच्या आरोपावरुन ट्रम्प यांना पदावरुन हटवण्यासाठी हा खटला आहे सिनेटमधे रिपब्लीकन पक्षाचं बह्मत आहे ट्रम्प यांचे निकटचे सहकारी मिच मक्कित्रिल यांनी खटल्याचे नियम ठरवले असून ते दोन्ही पक्षांना आपापली बाजू मांडताना अभियोजन पक्षाचा युक्तीवाद लगडा पाडणारे तसंच नव्यान कागदपत्र किंवा साक्षीदार पुढं आणण्यात अटकाव करणार आहेत

रिपब्लीकन सिनेट या खटल्यात सत्य दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप डेमोक्रडिक सदस्यांनी केला आहे

मात्र तिथं हे नियम आड येणार असून ते बदलण्याचा डेमोक्रंडिक पक्षाचा प्रयत्न आपण हाणून पाडू असं मेक्क्रींल यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आसाममधे गुवाहाटी डों सुरु असलेल्या खेलो डिया या राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धेचा सांगता समारंभ गुवाहाटीच्या सरुसजाई क्रीडा संकुलात आज संध्याकाळी दिमाखात संपन्न होत आहे

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारतानं दक्षिण आफ्रिकेत सुरु केलेल्या बहुपयोगी आंतरराष्ट्रीय केंद्राचं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि नायजेरियाचे अध्यक्ष महामदू झोफू यांनी संयुक्तरित्या काल उद्घाटन केलं

त्याची संपूर्ण माहिती देणारं मोबाईल अप्ट फिल्म्स डिव्हीजननं सुरु केलं आहे

विद्यार्थ्यांनी आंदोलनात नक्कीच सहभागी व्हावं मात्र त्यांनी आधी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं मत आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी व्यक्त केलं आहे